केंद्रीय मंत्रिमंडळानं या धोरणाच्या मसुद्याला काल मान्यता दिली नवीन धोरणानुसार केंद्रीय अर्थमंत्रालया अंतर्गत निर्गृंतवणुकीचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी ग्रंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन असा वेगळा विभाग तयार करण्यात येणार आहे

पूर्वीच्या पाच पूर्णांक चाळीस शतांश टक्क्यांवरून रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के करण्यात आल्याचं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं रिजर्व्ह बँकेची रेपो दरातली ही सलग पाचवी कपात असून या वर्षभरात रेपो दर सुमारे एक पूर्णांक तीस शतांश टक्क्यानं कमी झाला आहे

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं हा निर्णय घेतला

या प्रकरणात नव्यानं साक्षीपूरावे सादर करायला आता परवानगी मिळणार नाही असा इशाराही न्यायालयानं दिला आहे

या दोन्ही राज्यांत उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत काल संपली येत्या सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत या दोन्ही राज्यांमधे एकवीस ऑक्टोबरला मतदान तर चोवीस ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे

उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत आज तीन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले

भाजपचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी काल नागपूर नैऋत्य मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते आपण विक्रमी मतांनी विजयी होऊ आणि नागपूरमधील बाराही जागा जिंकू असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं दरम्यान बारामतीमधील जनता आपल्याला मोठा प्रतिसाद देईल या विषयी शंका नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते काल बारामती इथं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते बारामतीकरांना आपल्यावर किती मोठा विश्वास आहे हे राज्याला निकालाच्या दिवशी लक्षात येईल असंही पवार यावेळी म्हणाले

सलामीवीर मयांक अग्रवाल सात धावाकाढून बाद झाला आहे

अश्वीननं सात गडी बाद केले

वीस किलो मीटर चालण्याच्या स्पर्धेत के

इरफान यापुर्वीच टोकयो ऑलिंपीकसाठी पात्र ठरला आहे

उपांत्य फेरीत त्याचा सामना आज अर्जेंटिनाच्या जे फिकोवीचविरुद्ध होईल